भारताच्या तीनही सेनादलांनी पाकीस्तानला ठणकावून सांगितलं आमचा लढा दहशतवादाशी आहे आम्ही तो तडीस नेऊ तूमचं तूम्ही ठरवा

सीमेवरील परिस्थिती लक्षा घेऊन सुरक्षादलांवरचा ताण हलका करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपुर्वीच संस्थगित

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत घेण्यात येणारी दहावीची परिक्षा आजपासून सेना पत्रपरिषद आमची लढाई दहशतवादाविरुद्ध असून जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत राहील तोपर्यंत दहशतवादी तळांवरील हल्ले भारत सुरूच ठेवेल अशा शब्दांत भारतीय सेनेच्या तिन्ही दलांनी काल संयुक्त पत्रकार परिषदेत पाकला ठणकावलं पाकिस्तानला काय हवं आहे हे आता पाकिस्ताननेच ठरवायचं आहे असा श्रिाराही यावेळी देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीनंतर तिन्ही दलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गेल्या तीन दिव्सांपासून भारत पाक सीमेवर सुरू असलेल्या सर्वच घडामोडींची तपशीलवार माहिती दिली

हे तुकडे काश्मीरमधील राजौरीत सापडले

सुटका पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज मुक्तता करण्यात येणार आहे पाकिस्तानचे पंतप्रधान श्रान खान यांनी काल पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात हे जाहीर केलं भारतीय मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहे दरम्यान बडगाम मधल्या हेलीकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर नीनाद मांडवगणे यांचा पार्थिव देह आज नाशिक क्वें आणण्यात येत असून साडे नऊवाजता अत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे पायलट अभिनंदन यांची सुटका करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली अनौपचारिक प्रतिक्रिया राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात दिली ते म्हणाले तुम्हा वैज्ञानिकांची आधी पायलट प्रोजेक्ट करण्याची परंपरा असते

नुकतंच एक पायलट प्रोजेक्ट झालं आहे

यद्वबंदी उल्लंघन पाकिस्तानी सैन्यानं काल सलग सातव्या दिवशी यूद्धबंदीचं उल्लंघन करत जम्मू काश्मीरमध्ये राजौरीमध्ये आणि पूंच जिल्ह्यात कृष्ण घाटी क्षेत्रात नियंत्रण रेषेलगत भारतीय चौक्यांवर अंधाधूंद गोळीबार केला त्यात एक लहान मूलगी मारली गेली भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिलं समझौता एकस्प्रेस भारत पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावामुळे उभय देशात धावणाऱ्या समझौता एक्स्प्रेस रेल्वेगाडीच्या फेऱ्या येत्या रविवारपासून बंद करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे महामंडळानं घेतला आहे पुलवामा हल्ल्यानंतर प्रवाश्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे पाकिस्ताननं ही गाडी हल्ल्यानंतर लगेचच बंद केली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन देशाच्या सीमेवर असणारी स्थिती लक्षात घेऊन अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सुरक्षा दलांवरचा अतिरिक्त ताण कमी व्हावा म्हणूनता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल वेळेआधीच संस्थगित करण्यात आलं मात्र राज्यात घाबरुन जाण्याची स्थिती नसून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलं अधिवेशनाचे सर्व कामकाज पूर्ण झालं असून भाषणं देखील पटलावर ठेवण्यात आली आहेत असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ते म्हणाले सत्र सुरु असताना जवळ जवळ आपले सहा हजार पोलिस कायदा अणि सुव्यव्सथेच्या दृष्टीनं हा संपूर्ण ह्याच्यामध्ये एगेज असतो आणि म्हणून ज्यावेळी पोलिस खात्याशी जेव्हा आमची चर्चा झाली त्यावेळी त्याच्याकडन जो काही फिडबॅक मिळाला त्यात त्याना अधिकचा फोर्स मिळाला तर आता या परिस्थितीत अधकची काळजी घ्यायचीय ती घ्यायला त्यांना सोपं पडेल अशा प्रकारचा फिडबॅक हा पोलिस विभागाकडनं आम्हाला मिळाला म्हणून काल मी एक सर्वपषिय बैठक बोलावली होती आणि या बैठकीत एकमतानं आम्ही सर्वानी हा निर्णय घेतला की आपण हे अधिवेश जे आहे ते आटोपतं घेऊन जेणेकरुन मुंबईची सुरक्षितता महाराष्ट्राची सुरक्षितता जी आहे ही अतिरीक्त आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यावी लागते त्याकरिता हा पोलिस फोर्स उपलब्ध करुन द्यावा

बॅक खात्यासाठी आधार ऐच्छिक असणाऱ्या निर्णयासंदर्भात अध्यादेश काढण्यासही मंत्रीमंडळानं या बैठकीत मंजूरी दिली

सी व्हीझील आगामी लोकसभा निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणुक आयोगानं यावेळी प्रथमच सी व्हिझील हे नागरिकांना सहजपणे वापरता येईल असं अॅप उपलब्ध करून दिलं आहे

आणि हे सर्व काही करण्यासाठी आपण फक्त सी व्हिझील अँप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घेण्याची गरज आहे या अँपच्या माध्यमातून आपण आपली माहिती गुप्त ठेवून तक्रार दाखल करू शकणार आहोत अगदी एखाद्या व्हिडीओसहित त्यावरील कारवाई करणे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर बधनकारक राहणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे आकाशवाणी बातम्यासाठी पुण्याह्न विनायक सोमणी

शिक्षक भरती शालेय शिक्षण विभागातील बह्प्रतिक्षीत प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहिरात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत आणि अनेक वर्षापासून रखडलेली ही पहिलीच शिक्षक भरती आता सूरु होत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं

दहावीच्या परिक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेला आजपासून सुरुवात होत आहे

विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास आधी परीक्षा कक्षात उपस्थित राहणं अनिवार्य आहे विठाबाई परस्कार लोककलांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचं दस्तऐवजीकरण करून या वस्तूंची माहिती भविष्यातील यूवा पिढीला करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या वस्तूंचं संग्रहालय उभारणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार सोहळा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळा आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त कलाकारांचा सत्कार सोहळा काल मुंबईत पू

देशपांडे कला अकादमीत आयोजित करण्यात आला होता

पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला